मुंबईत मोसमातील प्रथमच जोरदार पाऊस आता सविस्तर बातम्या पंतप्रधान मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी भारतीय लष्काराजवळ असलेलं धाडस शौर्य आणि त्याग अत्रलनीय आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्करातील जवानांचा गौरव केला आहे पंतप्रधानांनी काल लडाखमधील निमो इथे भेट दिल्यानंतर तिथल्या जवानांसोबत त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे देखील यावेळी उपस्थित होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनं लडाखमधील सैनिकांना मनोधैर्य उंचावलं आहे मोदी यांच्या लडाख दौऱ्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी देखील मोदी यांच्या लडाख भेटीबद्दल त्यांचा अभिमान वाटतो असं ट्विट संदेशात म्हटलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोदी यांच्या लडाख भेटीनं आपल्या सशस्त्र सैन्याचं नीतिधैर्य प्रचंड उंचावेल असा विश्वास व्यक्त केला आहे

विभागीय आयुक्त प्रणे पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी चाचणी प्रभारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करा असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि प्णे जिल्ह्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी दिले तसेच प्रतिबंधित क्षेत्रात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले

कोविड रुग्णांवर उपचार करतांना कोरोना बाधित नसलेल्या रुग्णाकडे दुर्लक्ष होता कामा नये शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात ये जा करताना त्यांची तपासणी पोलिसांनी करावी कामगारांची गैरसोय होवू नये यासाठी कारखान्याच्या मालकांनी कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पूणे फेसब्क पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पूणे आणि मराठी न्यूज पूणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

परीक्षा रद्द राज्यातील कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत काल प्ण्यात घेण्यात आला कृषिमंत्री दादाजी भूसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काष्टी याठिकाणी कृषी व्यवस्थापन महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरू होणार आहे बैठकीनंतर माहिती देताना कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले की राज्यातील कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांची शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द होणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांना आता गेल्या वर्षभरातील अंतर्गत गूणांचे मुल्यमापन करून तसेच गेल्या दोन वर्षातील गूणांची सरासरी विचारात घेऊन उत्तीर्ण केले जाईल

टी महामंडळास आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मदत करावी तसेच कर्मचाऱ्यांची वेतनाबाबतीत पिळवणूक थांबवावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र एसटी कामगार कॉंग्रेसच्या वतीने धूळ्याचे नायब तहसीलदार भिमराव बोरसे यांना सादर करण्यात आले

टी सेवा गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने महामंडळाचे नुकसान झाले आहे कर्मचारी वर्गाला पन्नास टक्के वेतन दिले जात आहे त्यात मुलभूत गरजा भागविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सेवा एसटी सेवा सुरु करण्याची मागणीही संघटनेनं केली आहे

या आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचविण्यासाठी ट्विटरवरुन लक्षवेधी एक दिवसाचं पोस्टर आंदोलन केलं या आंदोलनामध्ये राज्यातील बह्तांश जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर सेट नेट पदवीधारक बेरोजगार प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला अशी माहिती आंदोलन समन्वयक प्रा

सिद्धार्थ तळभंडारे आणि प्रा

विवेक कोरडे यांनी दिली

त्यानुसार परभणी जिल्ह्यात आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली कामाच्या ठिकाणी निषेध नोंदविला जलसाठा सिंचन प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठ्याचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी प्रकल्पातील जलसाठ्याचे फेरनियोजन करणे आवश्यक आहे त्यादृष्टीने सर्व बाबी तपासून फेरनियोजनाचा प्रस्ताव करावा असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी काल व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत जलसंपदा प्रशासनाला दिले

त्यामुळे ही नाट्यगृहे निविदा प्रक्रिया राबवून वर्षभरासाठी चालविण्यास दिली जाणार आहेत त्यासाठी सांस्कृतिक विभागास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत इंट्रो बुलढाणा ब्लढाणा जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून निंदण तसेच कोळपणी कामे सुरु झाली आहेत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी

आता राज्यातल्या पावसाच्या बातम्या मान्सूनच्या आगमनानंतर काही दिवस लांबलेल्या पावसाने काल मूंबईत दमदार हजेरी लावली अनेक भागात पाणी तुंबले त्यामुळे काही ठिकाणी बेस्टची वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली

आजही मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आज भरतीच्या वेळी सुमारे पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत त्यामुळे भरती असताना मुंबईकरांनी सावध रहावे चौपाट्यांवर जाऊ नये असे आवाहन पालिकेने केले आहे मुसळधार पावसाने सिंधुद्र्गला झोडपून काढलं आहे

कणकवली तालुक्यात पिसेकामते आणि बिडवाडी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात नदीला प्राचं पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे जिल्ह्यात नदी काठच्या नागरीकांनी सर्तक राहावं असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून करण्यात आलं आहे वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस पडतो आहे जिल्ह्यातील लहान नदी आणि ओढ्याना पूर रस्ते ही पाण्याखाली गेले असून पावसाचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे

अमरावती जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीने पेढी नदीला पूर येऊन पेढीकाठच्या गावांचे शेतांचे नुकसान झाले आहे मोर्शी तालुक्यातील पात्र अडगाव काटस्र परिसरातील तसेच अमरावती तालुक्यातल्या सावंगा आणि अंतोरा परिसरातील शेतांचे तर काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे नक्षलवादी गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांभिया पोलिस मदत केंद्रांतर्गत येलदडमी जंगलात काल संध्याकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली यात एक नक्षलवादी ठार झाला

हवामान राज्याच्या अनेक भागात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे मुंबईत आज जोरदार पावसाचा इशारा आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार